शेतमाल साठवण्याकरता गोदामं शीतगृह आणि इतर पायाभूत सोयी सुविधांच्या व्यवस्थापनासाठी या निधीचा वापर होणार आहे

त्या त्या भागातल्या विशिष्ट शेती उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी या निधीचा उपयोग होईल

देशातल्या अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा तेलबिया कांदे बटाटे डाळी यांना सूट शेतकऱ्यांना आपला माल आपल्या पसंतीनं हवा तिथं विकण्याची मुभा त्याचप्रमाणे लागवडीआधीच दरनिशिती करण्यासाठी कायदेशीर रचना यासारख्या देशातल्या कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना सहाय्य करणाऱ्या विविध उपाययोजनांची घोषणाह सीतारामन यांनी केल्या

औरंगाबाद शहरात सिडको एन सहा परिसरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेली गल्ली सील केली असून हा परिसर औषण फवारणी करून निर्जतुक केला जात आहे

जिल्ह्यात दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून यातल्या एका बाधित व्यक्तीला शासकीय रुग्णालय नागपूर इथं पाठवलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे

बीड जिल्ह्यात कालपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा आजही शून्य आहे असं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केलं आहे बीडमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याची पसरलेली वृत्तं खोटी आहेत अशा कोणत्याही बातम्यांवर विद्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे

त्यांना आज घरी सोडण्यात आलं उस्मानाबाद जिल्ह्यातून कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णाने आकाशवाणीच्या प्रतिनिधीला दिलेली माहिती आता आपण ऐकूयात

लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती आणि पुढच्या टप्प्यातीलं नियोजन याविषयी आज मुंबईत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली वैद्यकीय उपकरणांची गरज रिक्त पदांची भरती कायदा आणि सुव्यवस्था इतर राज्यातील मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था आणि अडचणी याविषयी या बैठकीत चर्चा झाली मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजना आणि परिणांमीवषची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीदरम्यान दिली लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तज्ञांच्या समितीनं दिलेल्या अहवालावरही या बैठकीत चर्चा झाली केंद्र सरकारकडून चौथ्या टप्प्यातल्या लॉकडाऊनसाठी सूचना आपल्यानंतर पुढचा निर्णय घ्यावा असं या बैठकीत ठरलं राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार गृहमंत्री अनिल देशमुख जलसंपदा मंत्री जयंत पाटील आरोग्यमंत्री राजेश टोपे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुख्य सचिव अजोय मेहता आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारने किमान हमी भाव साखर निर्यात जादा साठा तसंच एथेनॉल उत्पादनावरच्या शुल्कात सूट अशा बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेतले होते असं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे आताही या उद्योगाला सावरण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी अशी मागणी केल्याचं पवार यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केलं आहे राज्य सहकारी साखर कारखाना महासंघानं आता किमान हमीभावात वाढनिर्यातीला चालना साखर कारखान्यांच्या डिस्टीलरीजना धोरणात्मक औद्योगिक एककाचा दर्जा इत्यादी मागण्या केल्या आहेत

त्यात विविध ठिकाणी अडकलेले स्थलांतरीत मजूर विद्यार्थी यात्रेकरु पर्यटक इत्यादिंचा समावेश असुन त्यांना पोचवण्यासाठी शंभराहन अधिक गाड़या चालवल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं

त्यासाठी कोरोनाच्या प्रादृभावाची स्थिती पाहिल्यानंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं पूणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते राज्य मंत्रीमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं

देशात अशा प्रकारे विक्रमी अन्नधान्य उत्पादन होण्याचं हे सलग चौथं वर्ष आहे

उत्तम पर्जन्यमानामुळे तांदुळ गहू तेलबिया तुण धान्य आणि कापूस या पिकांचं उत्पादन चांगलं अपेक्षित आहे

कृषि मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे

मात्र नंतर गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्यानं अखेर निर्देशांक खाली आला

मास्क न घातल्यामुळे या लोकांना अडवल्यावरून पोलीस आणि त्यांच्यात वाद झाला त्याचं पर्यवसन या हल्ल्यात झालं अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली या प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमधे चार दिवस उशिरा पोचण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे

मात्र यात चार एक दिवसांचा फरक पडू शकतो असंही हवामान विभागानं म्हटलं आहे